ही जिल्ह्यातली आजवरची एका दिवसातली सर्वाधिक रुग्णसंख्या आहे

सध्या हे पोलीस ठाणं सील केलं असून कामकाजासाठी हे ठाणं शिवाजी नगर पोलिस ठाण्याशी जोडलं आहे

चंद्रपूर जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या तेलंगणामधल्या एका कोरोबाधित महिलेचा आज मृत्यू झाला या मृत्यूची नोंद तेलंगणा राज्यात होणार असल्याचं आरोग्य प्रशासनानं स्पष्ट केलं आहे

नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी महापालिका क्षेत्रात मिशन ब्रेक द चेन मोहीम सुरू केली

याबाबतचं पत्र गृहमंत्रालयानं राज्यं तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पाठवलं आहे स्वातंत्र्य दिन समारंभात गर्दी जमा न करणं सुरक्षित अंतराचं पालन करणं अनिवार्य असल्याचे निर्देश या पत्रात राज्य जिल्हा तसंच पंचायत अधिकाऱ्यांना दिले आहेत गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर साजरा होणारा स्वातंत्र्य दिनाचा मुख्य सोहळा यावर्षी साधेपणानं साजरा केला जाणार आहे फक्त प्रधानमंत्र्यांचं राष्ट्राला संबोधन मानवंदना ध्वजारोहण राष्ट्रगीत याच कार्यक्रमांचा या समारोहात समावेश असेल डॉक्टर्स आरोग्य कर्मचारी स्वच्छता कामगार यांसारखे कोविड योद्धे त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ या समारंभात निमंत्रित असतील देशाला स्वावलंबी बनवणारे विविध उपक्रम तसंच आत्मनिर्भर भारत योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत असं आवाहन सरकारनं केलं आहे राज्याच्या अनेक भागात कालपासून दमदार पाऊस पडत असून धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे चंद्रपूर जिल्ह्यातल्या गोसेखुर्द धरणाची पाणी पातळी परिसरात होणाऱ्या पावसामुळे वाढत आहे

बीड जिल्ह्यातल्या सहा महसूल मंडळात काल रात्री जोरदार पाऊस झाला गेवराई तालुक्यात खळेगाव शिल्या पुलावरून एक मोटार सायकल वाहून गेली मोटार सायकलवरून जाणारे मुलगा मुलगी आणी त्यांचे वडील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले मुलीचा मृतदेह सापडला असून तिर दोघांचे मृतदेह शोधण्याचं काम सुरू आहे गेल्या दोन दिवसांत वडवणी तालुक्यात ऊर्ध्व कुंडलिका धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यानं धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे काल रात्रीपासून धरणाचे दरवाजे उघडले असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा श्रीारा दिला आहे सांगलीतल्या चांदोलीत वारणा धरण परिसरात मागच्या वर्षांपेक्षा यंदा कमी पाऊस पडला असं असूनही धरणातला पाणीसाठा मात्र गतवर्षीच्या तुलनेत स्थिर आहे

ब्लडाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आहे

औरंगाबाद शहर आणि जिल्हात काल संध्याकाळी दमदार पाऊस झाला असून कन्नड तालुक्यातील हरसवाडीला जाणारा पूल वाहन गेल्याने गावाचा संपर्क तुटला आहे दरम्यान वैजापूर तालुक्यातही मुसळधार पाउस झाला असून मन्याड साठवण तलाव शंभर टक्के भरला आहे धुळे शहरात काल मध्य रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागातील घरात पाणी साचले असुन शहरातील पांझरा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे त्यामुळे शहरातील फरशी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे जालना जिल्ह्यातल्या बहुतांश भागात काल संध्याकाळपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे भोकरदन तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता पावसाची संततधार अद्याप सुरूच आहे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गणेशोत्सवादरम्यानही सुरक्षेच्या सुचनांचं पालन करून सहकार्य करावं असं आवाहन मुंबई महापालिकेनं केलं आहे गणेशमूर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असेल तर त्यांचं विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावं घरी करणं शक्य नसेल तर केवळ पाच व्यक्तींच्या उपस्थितीत नजिकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी मूर्तींचं विसर्जन करावं